शहरात सुतार दवाखाना मगर दवाखाना येरवडा इथला राजीव गांधी दवाखाना मंगळवार पेठेतला कमला नेहरू दवाखाना तसंच सिंहगड रस्त्यावरच्या लायगुडे दवाखान्यात ही लसीकरण केंद्र असतील

त्यात पहिल्या दोन शिफ्टमध्ये सामान्य नागरिकांचं लसीकरण होणार असून रात्रीच्या शिफ्टमध्ये फक्त आघाडीच्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण होणार आहे

कोरोनाची त्यांना दिसणारी लक्षणे अतिशय सौम्य स्वरुपाची किंवा अजिवातच लक्षणं न दिसणारे हे रुग्ण असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचीही गरज नसल्याचं मत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केलं आहे मात्र या रुग्णांनी कोरोनाविषयक नियमांचं पालन न केल्यास नाईलाजानं त्यांना सरकारी संस्थात्मक विलगीकरणात हलवावं लागेल असा इशारा प्रशासनानं दिला आहे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासणीसाठी मोठ्या संख्येने चाचण्या करण्यात येत आहेत

त्यानुसार प्राधिकरण यमुनानगर पिंपळे गुरव दिघी या भागात केंद्र सुरू करण्यात आली आहेत

राजेश देशमुख यांनी दिले आहेत

त्यामुळे अन्य वारकऱ्यांनी त्यावेळी देहनगरीत न येता घरीच गाथा पारायण करण्याचं आवाहन देहूच्या संत श्री तुकाराम महाराज संस्थानानं केलं आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोख्यासाठी कोपरे ग्रामपंचायतीतर्फे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली

प्रबोधिनीतर्फे ही बाब अनेकवेळा ग्रामपंचायतीच्या निदर्शनाला आणून देण्यात आली होती हा कचराही यावेळी साफ करण्यात आला प्णे जिल्हा परिषदेच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात आली हवामान प्णे आणि परिसरात आज आकाश अंशत ढगाळ होतं

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत